चालू हंगामातली ऊस उत्पादकांची देणी चुकती करण्यासाठी साखर उद्योगाला याचा उपयोग होईल

शित्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन यांना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

यामध्ये संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबादच्या माधुरी ओक यांचा समावेश आहे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका होणार असून त्यांच्या आगमनाची आपल्याला प्रतिक्षा असल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे पाकिस्तानचे प्रधानमंत्री खान खान यांनी काल संसदेत भाषण करताना शांततेच्या भूमिकेचं प्रतिक म्हणून अभिनंदन यांना मुक्त करण्याची घोषणा केली होती जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी चॉपर अपघातात शहीद झालेले स्क्वाडून लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिक क्रिंगोदावरी नदीच्या काठावर लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार होत आहेत लष्कराच्या विशेष विमानानं काल रात्री निनाद यांचं पार्थिव ओझर विमान तळावर आणलं तेव्हा हवाई दलानं त्यांना सलामी दिली आता त्यांचं पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं असून पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली